ते आज चिकमंगलुरु बेळगाव आणि बीदर इथेही प्रचारसभा घेणार आहेत तर राहुल गांधी बेंगलुरु इथे बैठका घेणार आहेत दरम्यान बंगळ्रु इथल्या राज राजेश्वरी नगर मतदारसंघातल्या एका घरातून हजारो मतदार ओळखपत्रं मिळाल्यानंतर या प्रकरणी चौकशीचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत तर या मतदारसंघातली निवडणूक रद्द करावी अशी मागणी भाजपनं केली आहे

उडे देश का आम नागरिक अर्थात उडान या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सत्तर प्रादेशिक विमानतळं कार्यान्वित करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे

यासंदर्भात विविध आंदोलनांद्वारे मराठा समाज सातत्यानं मागणी करत आहे या समाजाच्या आर्थिक मागास पणाच्या संदर्भातल्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर अहवाल राज्यसरकारकडे सोपवणार असल्याची माहिती या आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम

गायकवाड यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली

विद्यापीठं ही रोजगार निर्मितीची केंद्रं झाली पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करून ही केंद्रं सुरु झाल्यानंतर प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मुद्रा योजनेच्या मदतीनं स्वयंरोजगाराची लानं उपलब्ध करून दिली जावीत असंही मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं केंद्र शासनानं बांबू मिशनसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या भरीव निधीतला अधिकाधिक निधी महाराष्ट्राला मिळेल याद्रष्टीने वन विभागानं प्रयत्न करावा अशी सूचनाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली

केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी एका द्विटद्वारे ही माहिती दिली या विमानतळ उभारणीच्या कामाला आता गती मिळेल असं महाराष्ट विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे

भोईर यांनी राज्य नाट्य संगीत नाट्य आणि कामगार कल्याण नाट्य स्पर्धा गाजविल्या होत्या त्यांच्या अनेक नाटकांना तसंच व्यक्तिगत भोईर यांनाही अभिनय आणि नेपथ्याची अनेक बक्षिसं मिळाली होती पाचोड जवळच्या डोणगाव शिवाराजवळ आज पहाटे साडेपाचच्या सुमाराला द्धाचा टँकर आणि बोलेरो गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि अन्य चार जण जखमी झाल्याचं व्रत्त आहे एक नवविवाहित दांपत्य देवदर्शनाला जात असताना झालेल्या या अपघातात बोलेरो गाडी चालवत असलेल्या वराचा तसंच त्याच्या बहिणीचा मृत्यू झाला तर वधूसह अन्य नातेवाईक जखमी झाले जखमींना औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

आजपासून नवीन स्वरूपात येणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसच्या स्वागतासाठी गांधी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेले असताना तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्याच प्रयत्नांमुळे आजपासून पंचवटी एक्सप्रेस नव्या स्वरूपात आदर्श एक्सप्रेस म्हणून सुरु झाली आहे

आज पहाटे दोनच्या सुमाराला बुडणाऱ्या या बोटीनं पाठवलेला मदत मागणारा संदेश मिळाल्यानंतर तटरक्षक दलानं स्थानिक मच्छिमारांसह या ठिकाणी धाव घेऊन या मच्छिमारांना वाचवल्याची माहिती पालघर ग्रामीण पोलिसांनी दिली